या परीक्षेत प्ण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या गांगुला भुवन रेड्डी आणि दिल्लीच्या वैभवराज यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे रुरकीची कनिष्क मित्तल ही मुलींमध्ये पहिल्या स्थानावर आहे

या परीक्षेचा निकाल रिझल्ट डॉट जेईई एडीव्ही डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे दरम्यान शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे भविष्यात आत्मनिर्भर भारतासाठी काम करण्याचं आवाहन पोखरियाल यांनी या विद्यार्थ्यांना केलं या परीक्षेचं यशस्वी आयोजन तसंच वेळेवर निकाल जाहीर केल्याबद्दल पोखरियाल यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचं अभिनंदन केलं आहे

दुक श्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर तसंच केंद्रीय अर्थमंत्रालय आणि विविध राज्यांच्या वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत

मंत्रालय परिसरात महात्मा गांधी यांच्या प्तळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं

काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास या तीन मजली इमारतीला आग लागली